आता सविस्तर बातम्या मन की बात कृषी क्षेत्राला अनेक निर्बंधातून मुक्त करणाऱ्या सुधारणांमुळे देशात विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांना कसा फायदा झाला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन काल मन की बात मधून सोदाहरण स्पष्ट केलं शेतकऱ्याला आपली सर्व उत्पादनं आपल्याला हवी तिथे हवी त्याला विकण्याची मुभा आता मिळाली आहे जिथे जास्त किंमत मिळेल तिथे उत्पादन विकण्याची मुभा शेतकऱ्याला नवं बळ देईल आणि तोच त्याच्या प्रगतीचा आधार बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त काल मन की बात मधून व्यक्त केला ग्जरात मधल्या बनासकांठा इथे बटाट्याचे पीक घेणारे इस्माईल भाई कमळाच्या देठापासून धागा बनवणा या मणिपूरच्या विजयाशांती अशी उदाहरणं त्यांनी दिली कृषी उत्पादनं कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर ख्ल्या बाजारात विकण्याची परवानगी मिळाल्यामुळे झालेले फायदे सांगताना पंतप्रधानांनी पुण्यातील श्री स्वामी समर्थ कृषी उत्पादक कंपनीचा उल्लेख केला पंतप्रधानांनी या संस्थेचा उल्लेख केल्यानंतर आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री स्वामी समर्थ कृषी उत्पादक कंपनीचे संचालक ऋतुराज जाधव म्हणाले तत्पूर्वी मन की बात मध्ये पंतप्रधानांनी कथाकथन म्हणजेच गोष्टीच्या माध्यमातून होणाऱ्या संस्कारांचं महात्म्य विषद केलं कोरोनाच्या या संकटकाळानं कौटुंबिक नाती अधिक घट्ट केल्याचं सांगतानाच आजी आजोबांच्या गोष्टींची पारंपरिक संस्कार सरिता खंडित झालेल्या घरांतल्या माणसांना या सक्तीच्या गृहवासामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं कठीण गेल्याची जाणीव त्यांनी करून दिली हितोपदेश आणि पंचतंत्राचा उल्लेख करत भारताच्या विविध भागातील कथाकथनाच्या परंपरांचा आलेखच त्यांनी मांडला कथाकथनाची परंपरा नवमाध्यमाद्वारे पुन्हा रुजवण्याच्या अमर व्यास श्रीविद्या राघवन गीता रामानुजम विक्रम श्रीधर यांच्यासह पुण्यातल्या वैशाली व्यवहारे देशपांडे करत असलेल्या प्रयत्नांचा पंतप्रधानांनी मन की बात मधून आवर्जून उल्लेख केला या गौरवपूर्ण उल्लेखानंतर वैशाली व्यवहारे देशपांडे यांनी आपल्या उपक्रमाविषयी आकाशवाणीला अधिक माहिती दिली

पर्यटन दिनानिमित्त काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण परिसरातील एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि बोट क्लबचं त्याचप्रमाणे नवी मुंबईतल्या खारघर इथल्या एमटीडीसी रेसीडेन्सी या पर्यटक संकुलाचं ई उद्घाटन करण्यात आलं तसंच राज्यातील पर्यटनस्थळं तिर्थक्षेत्रं कृषी पर्यटन युनेस्को जागतिक वारसास्थळं राज्यातील विमानतळ महामार्ग महत्वाची हॉटेल्स रिसॉर्टस् न्याहरी निवास जिल्हा पर्यटन आदींची माहिती देणाऱ्या महाराष्ट्र टुरीजम समथिंग फॉर एव्हरीवन या महाराष्ट्र पर्यटन डाटा बँक पुस्तकाचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातला जाळीचादेव परिसर सध्या हिरवाईनं नटला आहे पावसामुळे टवटवीत दिसणारी झाडेझुडपे बहरलेली रंगीबेरंगी रानफुले निसर्गाच्या हिरव्या गालीच्यावर मनसोक्त चरणारी गुरेढोरे पावसानं तुडुंब भरलेले तलाव डोंगरदऱ्यांतून वाहणारे लहान मोठे धबधबे पक्षांचा मंजूळ आवाज असं आल्हाददायक वातावरण या भागात अनुभवायला मिळत आहे सध्या काही हौशी पर्यटक विशेषत तरुणाई इथं निसर्ग भ्रमंतीसाठी आवर्जुन येत आहे

विशेषतः आकाशवाणी आणि लता दीदींच्या आवाजातील गाणी या अद्वितीय नात्याचं वर्णन करणं शब्दातीत आहे लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी पुणे केंद्राचे ज्येष्ठ निवेदक सिद्धार्थ बेंद्रे यांनी चितारलेला हा कोलाज

भांगे यांनी मासिक पाळीत घ्यावयाची काळजी आहार यावर लिहिलेल्या ऐक गं ताई या कवितेला हा प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे भांगे यांनी ही कविता उमेद अंतर्गत बचत गटाचं काम करणाऱ्या राज्यातील महिला आणि किशोरवयीन मुलींपर्यंत पोहोचवून मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची आरोग्याची काळजीआहार स्वच्छता याविषयी जनजाग़ती केली आहे

उरुळी कांचनजवळील टिळेकर वाडी इथले शेतकरी बाळासाहेब टिळेकर यांच्या तीन एकर शेतीत डाळिंबाची लागवड केली होती

पिक न्कसान नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली आहे या जिल्ह्यातील पिक नुकसानीचे पंचनामे त्वरीत करावेत अशी सुचना कृषि मंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला केली आहे भुसे यांनी काल नांदेड जिल्ह्यातील कासरखेडा शिवारात जाऊन शेतीच्या पिक नुकसानीची पाहणी केली

ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल याबाबत दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी समंधीत अधिकाऱ्यांना दिले केंद्र सरकारसमोर वस्तुस्थिती मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी स्पष्ट केले ऊसतोड मजूर राज्यातल्या ऊसतोड मजुरांना कुशल कामगारांचा दर्जा द्यावा अशी मागणी आमदार सुरेस धस यांनी केली आहे जालना जिल्ह्यातल्या राजूर इंथ भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोडणी मजूर मुकादम संघटनेच्या वतीनं आयोजित एका चर्चासत्रात ते काल बोलत होते

आता पिकपावसाच्या बातम्या नांदेड शहरात गोदावरी नदीला पुर आला आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील म्हाळसगाव इथला एक शेतकरी काल नदी ओलांडून घराकडे परत येत असताना नदीला आलेल्या पुरामुळे पाण्यात वाहून गेला वाशिम जिल्ह्यात मुंग उडीद हे पीक काढण्याच्या काळात जोरदार पाऊस झाला त्यामुळे आलेलं पीक वाया गेलं तर सोयाबीनच्या शेंगा झाडावर फुगल्या आहेत त्यामुळे सोयाबीनचा हंगाम सुद्धा हातातून जाण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विविध शेतकरी संघटनेच्या वतीनं होत आहे सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे

परळी तालुक्यातील पोहनेरच्या गोदावरी नदीला पुर आल्याने पोहनेर डिग्रस तेलसमुख बोरखेड आणि ममदापुर गावच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे टाकरवण माजलगाव ढालेगाव यासह इतर लहान मोठे प्रकल्प भरले आहेत हवामान उद्या सकाळपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार